राज्य सरकार यंदाच्या खरीप हंगामात रासायनिक खतं आणि यूरीयाचा तुटवडा भासू नये यासाठी दीड लाख मेट्रिक टन युरीयाचा बफर स्टॉक करणार असल्याचं कृषीमंत्री दादाजी भूसे यांचं प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य सेवा गट अ मधल्या पदव्युत्तर पदविका आणि पदवीधारक अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यातलं बदली रक्टि पोलिसांमार्फत खंडणी वसूली व्यादी गंभीर प्रकरणांवर राज्य सरकारनं काय कारवाई केली याचा अहवाल मागवण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची राज्यपालांकडे मागणी

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात रासायनिक खतं आणि यूरीयाचा तुटवडा भासू नये यासाठी दीड लाख मेट्रिक टन यूरीयाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी आज दिली संरक्षित रासायनिक खतांबाबत असलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक कृषीमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली राज्यात गेल्या वर्षी रासायनिक खतांचा विशेषत युरीयाचा तूटवडा जाणवला होता त्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्राला दोन लाख मेट्रीक टन युरीया वाढीव देण्याबाबत केंद्र शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे असं त्यांनी सांगितलं राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठीची योजना यशस्वी करण्याकरता पीक पद्धती कृषी विद्यापीठ सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात अशाही सुचना त्यांनी या बैठकीत दिल्या यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचं गुणवत्तापूर्ण बियाणं पुरवताना त्यांची किंमत वाढवू नये पालेभाज्यांच्या बियाणं निर्मितीसाठी महाबीजनं पुढाकार घ्यावा असे निर्देश त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते महाराष्ट्र आरोग्य सेवा गट अ मधल्या पदव्युत्तर पदविका आणि पदवीधारक अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयातील थेट नियूक्त प्राचार्यांच्या वेतन निश्चितीलाही आज मान्यता देण्यात आली सर्व महसुली विभागांत अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा समप्रमाणात भरण्याचा सारथी संस्थेला पुण्यात शिवाजीनगर क्षें शासकीय जागा देण्याचा गौण खनिजावरच्या स्वामित्व धनाच्या आणि डेड रेंट दरात सुधारणा करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालायाला पुणे जिल्ह्यात चिखली क्रि विस्तार केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन द्यायला तसंच रत्नागिरी ब्रिल्या नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची पदं भरायलाही आज मंत्रिमंडळानं मंजूरी दिली अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर शिल्या काटेपूर्णा बर्षेज प्रकल्पाला सुधारित मान्यता देण्याचाही निर्णयही आजच्या बैठकीत झाला राज्यात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीचं रक्टि तसंच पोलिसांमार्फत खंडणी वसूल करण्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले असून या प्रकरणांवर राज्य सरकारनं काय कारवाई केली याचा अहवाल प्रशासनाकडून मागवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली या सगळ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी बाळगलेलं मौन गंभीर आहे मुख्यमंत्री जर तिक्या गंभीर विषयांवर बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं करावं असं फडनवीस म्हणाले राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असतानाही राज्य सरकारकडून योग्य कार्यवाही केली जात नाही राज्य सरकारच्या अपयशाची अशी शंभर प्रकरणं राज्यपालांच्या निदर्शनाला आणुन दिली आहेत राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी यासंदर्भात हस्तक्षेप करत अहवाल मागवावा अशी मागणी शिष्टमंडळानं केल्याचं फडनविस यांनी नंतर बातमीदारांना सांगितलं मुंबईत कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा होळी आणि ध्लिवंदन उत्सव खाजगी आणि सार्वजनिक जागेत साजरे करायला महानगरपालिकेनं मनाई केली आहे मी जबाबदार मोहिमे अंतर्गत वैयक्तिकरित्या नागरिकांनी उत्सव साजरा करणं टाळावं असं पालिकेनं सांगितलं आहे या मनाईचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध साथरोग कायदा आणि आपत्ती निवारण कायद्यान्वये कारवाई करण्याचा शिराही पालिकेनं दिला आहे पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात आगामी होळी आणि धुलिवंदनाचा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा करायला जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मनाई केली आहे त्यानुसार हॉटेल्स रिसॉर्ट आणि सार्वजनिक सभागृह आदी सर्व ठिकाणी तसंच गृहनिर्माण संस्थांच्या मोकळ्या जागांमधे हे सण साजरे करता येणार नाहीत या मनाई आदेशाचं उल्लंघन करणारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच श्वाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे पालघर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढत असल्यानं जिल्ह्यातल्या सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन कार्यक्रम साजरा करायला जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी मनाई केली आहे कोरोनाच्या वाढत्या प्रार्द्भावामुळे प्रण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलात्ति पद्धतीनं होणार आहेत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी ही माहिती दिली शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरू डॉ मृणालिनी फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं परीक्षा संचालक शाह यांनी सांगितलं पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सत्र एक आणि दोनच्या परीक्षा ऑनलाउ पद्धतीनं होतील

राज्यात तसंच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत प्न्हा वाढ होत आहे त्यामुळे यावर्षी शब ए बारात अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन गृह विभागानं केलं आहे आणि मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत त्यानुसार शब ए बारात या उत्सवानिमित्त सर्व प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी सरकारनं भ्रष्टाचारमुक प्रशासन दिल्यामुळे अर्थव्यवस्थेनं नवी उभारी घेतली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

अर्थव्यवस्था संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात दोलायमान झाली होती ती आता रुळावर येत आहे

जीएसटीची थकीत रक्कम लवकरंच दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाबाबतची सर्व कागदपत्रं राज्याच्या एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यावीत असा आदेश ठाण्यातल्या विशेष न्यायालयानं दिला आहे मनसुख प्रकरणी सम्पूर्ण तपास एटीएसने एनआयएकड़े सोपवावा असे आदेश याआधीच केंद्रानं दिले होते मात्र एटीएसनं हा तपास एन आय ए कडे सोपवला नव्हता

त्या पार्श्वभूमीवर मनसूख हत्या प्रकरणाची सर्व कागदपत्रं एनआयएकडे हस्तांतरित करण्याचे आदेश ठाण्याचे मुख्य न्याय दंडाधिकारी पी

हा तपास हस्तांतरित करतानाच एटीएसने दोनच दिवसांपूर्वी अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांचाही ताबा एटीएसनं एनआयए कडे द्यावा असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत ही कागदपत्र द्यायला एटीएस विलंब करत असल्याचं एनआयएनं काल न्यायालयाला सांगितलं होतं त्यावर न्यायालयानं आज हे आदेश दिले जागतिक बाजारामधले कमजोर कल लक्षात घेता गृंतवणुकदारांनी आज विक्रीवर भर दिला त्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारामधे घसरण झाली